मोदीयांनीआजआकाशवाणीवरमनकीबातयाकार्यक्रमाच्यामाध्यमातूनजनतेशीसंवादसाधला यावेळीमोदीयांनीनागरिकांनीदेशभरतूनपाठवलेलीपत्र आणिमायजीओव्हीअँप तसंचदूरध्वनीवरूनपाठवलेल्यासंदेशांचाउल्लेखकरत त्यातलीप्रेरणादायीउदाहरणंनागरिकांसमोरमांडली यावेळीमोदीयांनीकोल्हाप्रातल्याअंजलीआणिमुंबईतल्याअभिषेकयांचाहीउल्लेखकेला नव्यावर्षाच्यानिमित्तानंदेशालाशुभेच्छाद्याव्यात याकोल्हापूरातल्याअंजलीयांनीमांडलेल्यासूचनेचात्यांनीउल्लेखकेला

कोरोनाकाळातदेशातल्यानागरिकांच्यामानसिकतेतमोठाबदलझाला आणितेभारतातउत्पादितझालेल्यावस्तुंचीमागणीकरूलागले हामोठाबदलअसून त्याचंमूल्यांकनकरणंसोपंनाहीअसंतेम्हणाले

यंदाच्यावर्षीकाश्मिरीकेशरलाभौगोलिकसंकेतटॅगम्हणजेचजीआयटॅगमिळाल्याचंत्यांनीसांगितलं

एकदाचवापरायच्याप्लास्टिकपासूनदेशालामुक्तकरणं हानव्यावर्षासाठीच्यासंकल्पांपैकीचएकअसल्याचंत्यांनीसांगितलं

हीभरतीप्रक्रीयालवकरचसुरूहोईल असंहीत्यांनीआजनागपूरमध्येपत्रकारपरिषदेतसांगितलं नागप्रमध्येचालूवर्षातमागीलवर्षाच्यातुलनेतसुमारेपंधराटक्क्यांनीगुन्ह्यातघटझालीअसल्याचंत्यांनीयावेळीसांगितलं

नाताळ सलग आलेल्या सुट्या आणि नव्या वर्षांचं स्वागत करण्यासाठी कोकणासह राज्यातल्या जिल्ह्यात पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झाल्यानं हॉटेल्स रिसॉर्ट पूर्ण क्षमतेनं भरले आहेत गेले काही दिवस ओस पडलेले जिल्ह्यातले समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत पर्यटक घोडागाडी उंट सफरीचा आनंद घेताना दिसत आहेत

अलिबाग नागाव काशिद मुरूड जंजिरा हरिहरेश्वर श्रीवर्धन आदी समुद्र किनारे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहेत थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं माथेरान देखील पर्यटकांनी गजबजलं आहे

संविधानानं कायदे बनविण्याचा आणि त्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे त्यामुळे संसदेत मंजूर झालेले कायदे आंदोलनाद्वारे रद्द करण्याची मागणी करणं लोकशाहीला घातक आहे असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारनं बनवलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असंही ते म्हणाले

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज ट्विटरवर ही माहिती दिली सीबीएसईची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात होतात आणि तारखा नोव्हेंबर महिन्यात जाहीर होतात

कोरोनाच्यापार्श्वभूमीवरबांधकामक्षेत्रालादिलेल्यासवलतींचालाभकाहीठराविकबांधकामव्यावसायिकांनाचंमिळतअसल्याचाआरोपविरोधीपक्ष नेतेदेवंद्रफडनवीसयांनीकेलाआहे

ब्रिटनमधूननाशिकजिल्ह्यातआलेल्याप्रवाशांपैकीआणखीएकालाकोरोनासंसर्ग झाल्याचं आज आढळून आलं

कालचस्कॉटलंडयेथूनआलेल्याएकानागरिकालाकोरोनासंसर्गझाल्याचंआढळलं होतं कोरोनासाथीच्याकाळातआपल्याजीवाचीपर्वानकरताकर्तव्यबजावणाऱ्यानागप्रजिल्हापरिषदपंचायतसमितीचेविस्तारअधिकारी दिलीपक्हीटे तसंचडिंगडोहग्रामपंचायतीचेकर्मचारीमज्जिदशेखयांचंकोरोनामुळेनिधनझालं

केंद्र सरकारच्या श्रेन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँप्रेस पक्षाच्या वतीनं नंदूरबार शहराच्या प्रवेशद्वारावर चुलीवर स्वयंपाक करत सरकारचा अभिनव पद्धतीनं करत निषेधकेला आहे गेल्या वर्षभरापासून सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यानंसर्वसामान्य गृहिणींचं बजेट बिघडत आहे केंद्रसरकार महिलांच्या बाजूनी निर्णय घेताना दिसत नाही त्याबद्दल यावेळी केंद्र शासनाच्याविरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली

लातूर जिल्ह्यातून तिघाजणांची राज्य स्तरावर निवड करण्यात आली आहे

या निवडीबद्धल महाऊर्जा डीजीएम कार्यालय लातूरचेडी

कुलकर्णी यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे